ते काल पर्यावरण विभाग आणि महाराष्ट प्रदषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते

तसंच प्रद्षणाला आळा घालण्यासाठी आध्निक तंत्रज्ञान वापरून वीज निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत

या योजनेंतर्गत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी संस्थांनी स्वनिधीची गुंतवणूक करून सुरू केलेल्या कृषीपूरक सुगीपश्चात प्रकल्प तसंच बिगर कृषी नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी सहकार विकास महामंडळामार्फत कर्ज आणि अनुदान दिलं जाणार आहे

ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीच्याबाबतचा आढावा घेण्यासाठी काल मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी बडोले बोलत होते ज्येष्ठांचं जीवन सुसह्य व्हावं शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावं वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता कामाचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी या कक्षाची मदत होणार आहे

ते काल अकोला इथं वार्ताहरांशी बोलत होते

राज्यात भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट राष्ट्रीय समाज पक्ष रयत क्रांती सेना आणि शिवसंग्राम या पक्षांसोबत युती आहे भाजपच्या चिन्हावर या पक्षांनी निवडणूक लढवली तर त्यांना जिंकण्याची मोठी संधी आहे असं ते म्हणाले

यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार होते

हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या कळमन्री औंढा वसमत ताल्क्यात काल रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला

नांदेड जिल्ह्यात माहूर शहरासह आजुबाजुच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यात कालेश्वर शिवारातही काल रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली जोरदार पावसामुळं घरांवरील पत्रे उडून गेले तर पूर्णा झिरोफाटा रस्त्यावर तीन झाडे उन्मळून पडली बीडमध्येही वळवाच्या पावसानं काल हजेरी लावली

काल रात्री चंद्र दर्शन झाल्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामानं आज इद साजरी केली जाणार असल्याचं सांगितलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईदनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत ईदचा पवित्र सण परोपकार बंधुता आणि करूणेवरचा विश्वास वाढवत असून या शाश्वत मूल्यांचा अंगिकार करण्याचा प्रत्येकानं संकल्प करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात केलं आहे औरंगाबाद शहरातल्या छावणी ईदगाह मैदानावर ईदची मुख्य नमाज आज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी अदा केली जाईल

औरंगाबाद मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी प्रथमच महिलेची निवड झाली आहे या निवडणुकीबरोबरच पाच विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी तसंच महिला आणि बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक घेण्यात आली विषय समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळं सर्वांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली

कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ या सामन्यासाठी सज्ज झाला आहे

हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा यासाठी आमदार शिरसाट यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली पाटील यांनी उपसमिती समोर या बाबतचा प्रस्ताव सादर केल्यावर समितीनं या प्रस्तावाला मंजुरी दिली

त्यावेळी ते बोलत होते

सर्वसामान्यांना त्वरित न्याय मिळण्यासाठी लोकन्यायालय आणि माहिती शिबीराचा उपयोग होईल आणि या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणं तडजोडी अंती मिटू शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जिल्हाधिकारी पी शिवशंकर पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय महापालिका आयुक्त रमेश पवार यावेळी उपस्थित होते

पर्यावरण वाचवा विनाश थांबवा या माहिमेअंतर्गत मानवी साखळी उभारण्यात येणार आहे

इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयानं यावर्षीपासून मुलां मुलींचे एकत्र सहशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे महाविद्यालयाच्या प्राचार्या वसुधा पुरोहित यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत आॅनलाईन प्रवेश घेतांना सहशिक्षण असा पर्याय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना असणार असल्याचं त्यांनी सांगितलं